आयपीएल क्रिकेटमधे चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर सुरु महाराष्ट्र आणि ग्जरात राज्याच्या स्थापना दिनानिमित राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या राज्यातल्या जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत या दोन्ही राज्यांची उत्तरोतर प्रगती होवो अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र ही क्रांतीकारक आणि समाज सुधारकांची भूमी असून देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे असंही ते म्हणाले

त्यांच्या खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे

नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी अधिक जोमाने लढण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे गडचिरोलीत पोलीस जवानांवर झालेल्या नक्षलवादी हल्ला हा आततायी भ्याडपणाची कृती असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आपण म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात बोललो असून राज्य सरकारला हवी असलेली सर्व मदत केंद्र सरकार करेल असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या घटनेचा निषेध केला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याचा निषेध केला आहे अशा प्रकारच्या हिंसेविरोधात सारा देश एकत्रितपणे लढा देईल असं कोविंद म्हणाले पोलीस दलावर झालेला हा निरर्थक हल्ला शांतता आणि प्रगतीच्या मार्गात अडथळा असल्याची प्रतिक्रिया नायडू यांनी दिली आहे गडचिरोलीत स्रक्षा जवानांवर झालेल्या हल्ल्यातल्या स्त्रधारांची गय केली जाणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं

काल जी वाहनं नक्षलवाद्यांनी जाळली त्या जागेची पाहणी करायला हे जवान चालले होते असं एका अधिका यांनं सांगितलं गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा काँग्रेस पक्षानं निषेध केला आहे जवांनाचं हौताम्य वाया जाणार नाही असं पक्षाचे प्रवक्ते रणदिप सिंग सुरजेवाला यांनी ट्विटर वर म्हटलं आहे

गडचिरोली इथं स्रक्षा दलांवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याबदल काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून शहीद जवानांच्या क्टुंबियांचं सांत्वन केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून गृह खातं सांभाळणा या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे लोकसभा निवडण्कांच्या उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानासाठी सध्या धडाक्यात प्रचार स्रु आहे विविध राजकीय पक्षांचे नेते रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातल्या आंबेडकर नगरमधे आज प्रचारसभा घेतली राष्ट्रीय सुरक्षेला आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधल्या कल्याणी इथं सभा घेतली काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सितापूर इथं रॅलीला संबोधित केलं युवकांना रोजगार मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

हरयाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव रंजन यांनी आज चंदीगढमधे ही माहिती दिली ओदिशामधल्या काही मतदानकेंद्रावर फेरमतदान घ्यावं अशी मागणी भाजपानं निवडणूक आयोगाकडे केली आहे

केंद्रीयमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली इथं निवडणूक आय्क्तांची भेट घेवून ही मागणी केली

यामधे रोख रक्कम विना परवाना मद्य अंमली पदार्थ सोने आणि इतर वस्तूंचा समावेश आहे यामधे तमिळनाडू पहिल्या तर गुजरात दुस या स्थानावर आहे

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी क्लीन चिट दिल्याबद्दल मार्क्सवादी कम्य्निस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्री यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे अशा धोरणाम्ळे प्न्हा आचारसंहिता भंग होण्याचा धोका संभवतो अस येच्री यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे सध्या स्रु असलेल्या निवडणूक प्रचार दरम्यान प्रधानमंत्री कार्यालय नीती आयोगाचा गैरवापर करत असल्याचं आरोप आज काँग्रेसनं केला नीती आयोगाच्या माध्यमातून प्रधानमंत्री ज्या राज्यात प्रचार करणार आहेत त्याबाबतची माहिती प्रधानमंत्री कार्यालय गोळा करत असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मन् सिंघवी यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांना सांगितलं

गेल्या महिन्यात एक लाख सहा हजार कोटी इतकं संकलन झालं होतं

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ फानी येत्या श्क्रवारी ओदीशाच्या किना यावर थडकण्याची शक्यता असून राष्ट्रीय आपती निवारण दलानं अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे

ओदिशामधे फानी चक्रीवादळानं प्रभावित झालेल्या भागात आचारसंहिता शिथिल करायच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मंज्री दिली आहे चक्रीवादळ आलेल्या भागात मदत आणि प्नर्वसन कामात गती येण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केली होती प्लवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला संय्क्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे स्रक्षा परिषदेमधे या प्रस्तावावर चीननं वापरलेला नकाराधिकार मागं घेतल्याम्ळं तो मंजूर झाला आहे ठराव संमत झाल्याबद्दल सर्व सदस्य राष्ट्रांचे आभार मानणारं ट्वीट संय्क्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी केलं आहे भारतासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात ही महत्त्वाची घडामोड आहे

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना चेन्नई इथं सुरु झाला आहे सुरुवातीला नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे